आज देशभरात जनौषधी दिन साजरा होणार जनौषधी केंद्रांचे चालक आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री संवाद साधणार

उद्घाटन भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनली असल्याचं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांचं प्रतिपादन भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघामधला दुसरा टी ट्वेंटी सामना आज गुवाहाटी इथं रंगणार प्रादेशिक आकांक्षांची पूर्तता झाली तरच देशाचा सर्वकष विकास होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळ किलाम्बक्कम इथं रालोआमधल्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या एका महामेळाव्यात बोलत होते रालोआ सरकार प्रादेशिक आकांक्षांच्या पूर्ततेकडे पुरेपूर लक्ष देत आहे असं ते म्हणाले विविधता असलेल्या आपल्या देशात लहानशा गावांमध्ये राहणाऱ्या जनतेच्या आकांक्षा लक्षात घेतल्याच पाहिजेत असं त्यांनी सांगितलं

यावेळी त्यांनी राज्यातल्या काँप्रेस द्रमुक आघाडीवर टीका केली काँप्रेसनं केलेल्या अपमानाची झळ द्रमुकनेही सोसलेली आहे मात्र आता या पक्षात संधीसाधू वृत्तींनी आपल्या मूल्यांवर मात केली आहे असं ते म्हणाले यावेळी त्यांनी अण्णा द्रमुकचे संस्थापक एम जी रामचंद्रन यांच्या आठवणींना उजाळा दिला भारतीय राजकारणात ते सर्वाधिक आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक होते असं सांगत चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव दिलं जाईल अशी घोषणा केली विरोधकांनी केलेली महाआघाडी म्हणजे महाभेळ असून देशाला पुढे घेऊन जाण्याची कोणतीही योजना त्यांच्याकडे नसल्याची टीका प्रधानमंत्र्यांनी केली विरोधी पक्षांचा देशाच्या सुरक्षेविषयीचा दृष्टीकोन निव्वळ स्वार्थ जपणारा आहे त्यांना मजूबत भारत किंवा भक्कम संरक्षण दलं नको आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर रालोआ सरकार खंबीर असून दहशतवादाची हाताळणी करताना दयामाया दाखवणार नाही आणि लोकांच्या कल्याणासाठी ठोस पावलं उचलणारं हे सरकार आहे असं त्यांनी सांगितलं आपल्यावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू असून एका नेत्यानं आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असा आरोप त्यांनी केला पण अशा धमक्यांची आपण पर्वा करत नसून देशाला बळकट करण्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं यावेळी अण्णाद्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री ईडापड्डी पलानीस्वामी यांनी नरेंद्र मोदी म्हणजे देशाच्या सुरक्षेची हमी देणारे एकमेव कणखर नेते आहेत अशा शब्दात त्यांची प्रशंसा केली आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी भक्कम जनाधार दिला पाहिजे अशी अपेक्षा पलानीस्वामी यांनी व्यक्त केली भारत जगामध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला असून देशात व्यवसायांसाठी अतिशय सकारात्मक आणि पोषक वातावरण निर्माण झालं आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे पराग्वेची राजधानी असून्सियों इथं त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्स्फॉर्म हा मंत्र घेऊन वाटचाल करणाऱ्या सध्याच्या सरकारच्या राजवटीत भारत मोठ्या बदलाच्या प्रक्रियेतून जात आहे असं ते म्हणाले परदेशातल्या भारतीय समुदायाबाबतचं धोरण आणि त्यांच्याशी संपर्क याबाबत सध्याच्या सरकारनं नवा द्रष्टीकोन स्वीकारला आहे

भारत आणि पराग्वे वेगवान आर्थिक सुधारणा आणि सामाजिक आर्थिक विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत असं त्यांनी सांगितलं दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत सक्षम असून पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमधल्या बालाकोट इथले दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यासाठी केलेल्या हवाई कारवाईनं ते सिद्ध झालं आहे असं ते म्हणाले आज देशभर जनओषधी दिन साजरा होत आहे त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडियो कॉन्फरन्सिंगव्वारे देशभरातल्या प्रधानमंत्री भारतीय जनोषधी परियोजना केंद्रांना संबोधित करणार आहेत रसायनं आणि खतं राज्यमंत्री मनसूख मांडविया यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज लखनो इथं एक लाख कोटी रुपयाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी करतील

जम्मू कश्मीरमधे कुपवाडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधे झालेल्या चकमकीत एक अज्ञात व्यक्ती ठार झाल्याचं वृत्त आहे त्याचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही त्या भागात शोध मोहीम सुरु असून मृत व्यक्ती कोण हे लवकरच कळेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं पंजाबमधल्या जालंधर जिल्ह्यातल्या मकसूदन इथल्या पोलीस चौकीवर बाँब हल्ल्याप्रकरणी आरोपी आमीर नझीर मिर याला राष्ट्रीय तपास संस्थेनं अटक केली आहे मिरला दक्षिण कश्मीर मधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपोरा इथून पकडण्यात आलं त्याला मोहालीतल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येईल

कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली ही योजना राबवण्यात अनेक राज्यांनी रस दाखवला असून ते पात्र शेतकऱ्यांची माहिती पाठवत आहेत मात्र पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांनी ही माहिती दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं या राज्यांनी राजकारण बाजूला ठेवावं अन्यथा मतदार त्यांना धडा शिकवतील असं ते म्हणाले भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघामधला दुसरा टी ट्वेंटी सामना आज गुवाहाटी इथं होणार आहे

तर भारताला टी ट्वेंटी क्रिकेटमधे गेल्या सलग पाच सामन्यांमधे पराभव पत्कारावा लागला आहे त्यामुळे आजच्या सामन्यात ही अपयशाची मालिका खंडीत करण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न राहील पर्यावरणाला धोका उत्पन्न न करता जैवीक धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी याकरता सरकारनं जैवीक धोकादायक आणि इतर कचऱ्याच्या व्यवस्थापन नियमांमधे द्रुस्ती केली आहे या द्रुस्ती नुसार विशेष अर्थिक क्षेत्रात घन प्लास्टिक कचऱ्याची आयात करण्यावर बंदी घातली आहे तर रेशीम कचऱ्याची निर्यात करण्यासाठी मंत्रालयाकडून परवानगी घेण्याचा नियम शिथील केला आहे भारतीय कंपन्याकडून उत्पादित आणि निर्यात केलेल्या इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सदोष असतील तर निर्यात केल्यापासून एका वर्षाच्या आत या वस्तू मंत्रालयाच्या परवानगीशिवाय परत आयात करता येतील असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे भाजपा आपला निवडणूक जाहीरनामा अर्थात सकल्पपत्र जनतेकडून येणाऱ्या सूचनांनुसार तयार करणार आहे केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली पुढच्या पाच वर्षातल्या विकासाचा आराखडा मांडणारा हा जाहीरनामा असेल त्यासाठी शेतकरी समुदायाकडून येणाऱ्या सूचना विचारात घेतल्या जातील असं त्यांनी सांगितलं त्याआधी किसान के मन की बात या कार्यशाळेत त्यांनी कृषी विकासाबाबत शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेतल्या

एस सिवन यांनी म्हटलं आहे

सिवन यांची ही मुलाखत आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर आपण ऐकू शकाल उत्तराखंडात डेहराडून मसूरी रोप वे प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह रावत यांच्या हस्ते काल झाली तीनशे कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं

सध्या त्यासाठी एक तास लागतो सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून हा प्रकल्प होणार आहे